संसदेत काल आठव्या दिवशीही कामकाजात व्यत्यय राज्यांच्या स्टार्टअप रँकींगमध्ये महाराष्ट्र उदयोन्मुख राज्य मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं काल अधिकृत उदघाटन

राज्यात रस्ते सुरक्षा विषयक कामकाज हाताळण्यासाठी सर्वोच्च संस्था स्थापन करण्याचं निर्णयही त्यावेळी घेण्यात आला डॉ होमी भाभा विद्यापीठ उभारण्यास तसंच जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता इथे दिवाणी न्यायालयं स्थापन करायला मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी महापौर बंगल्याच्या भाडेकरार दस्तावर मुद्रांक आणि नोंदणी शुल्क माफ करण्याचा आणि वस्रोद्योगांना चालना देण्यासाठी वस्रोद्योग धोरणामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला

संसद संसदेत काल आठव्या दिवशीही कामकाजात व्यत्यय आला राज्यसभेत राफेल मुद्द्यावर विरोधी कॉप्रेस आणि भा ज प च्या सदस्यांदरम्यान शब्दिक खडाजंगी उडाली अण्णा द्रमुक आणि द्रमुकचे सदस्य कावेरी पाणी तंटयावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करत अध्यक्षांच्या आसनापुढे धावले प्रचंड गोंधळात अध्यक्ष वेंकय्या नायड् यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केल लोकसभेतही कॉप्रेस आणि तेलगु देसम पक्षासह विरोधी पक्षांनी विविध मुद्यांवरून निषेध केल्यामुळे कामकाजात वारंवार अडथळे आले त्यानंतरही गोंधळ चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं संसदेच्या दोन्ही सभागृहात कामकाज सुरळीत होत नसल्याबद्दल सभापती सुमित्रा महाजन यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे त्यासाठी त्यांनी आज नियम समितीची एक बैठकही बोलावली आहे

जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ग्राहक तक्रार निवारण आयोग स्थापन करण्याची आणि अन्न भेसळ करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्याची या विधेयकात तरतूद आहे

असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं

अर्थमंत्री अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल लोकसभेत प्रवणी मागण्या सादर केल्या

राष्ट्रपती भारतामध्ये अन्नाची नासाडी हा केवळ आर्थिक नव्हे तर नैतिकही मुद्दा आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हंटल आहे आज नविदिल्लीत भारतीय अन्न प्रक्रियाकर्ता संघाच्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले प्राप्ती आणि अन्न पदार्थांच्या वापरात बरीच असमानता असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे

या रँकींगमध्ये महाराष्ट्र राज्य उदयोन्मुख राज्य ठरले आहे

महाराष्ट्राला उदयोन्मुख राज्यांच्या श्रेणीत प्रशस्तीपत्र मिळालं

आकाशवाणीच्या माध्यमातून ग्रामीण विकासावर भर देण्यात यात असून पाणी टंचाईमुळे आगामी काळ कृषी क्षेत्रासाठी महत्तवपुर्ण असून शेती आणि पशुधनाबाबत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन आकाशवाणीच्या वतानं करण्यात आलं आहे असं आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम उपसंचालक गोपाळ अवटी यांनी काल सांगितलं

भीमा कोरेगाव परिसरातील प्रत्येक धार्मिक स्थळ आणि पुतळ्याजवळही पुरेसा बंदोबस्त ठेवला जाणार आहे

उद्योग प्रकल्प अंमलबजावणी संस्था आणि इतर सहभागी यांच्यासाठी कौशल्य विषयक विकासासंबंधीची सद्यस्थिती आव्हाने तसेच प्रगती याबाबत चर्चा करण्यात आली

या समेलनादरम्यान प्रख्यात किर्तनकारासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेदेखील उपस्थिती लावणार आहेत अशी माहिती अखिल भारतीय वारकरी मंडलाच्या नंदुरबार शाखेचे ज्ञानेश्वर महाराज यांनी दिली कुस्ती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणाऱ्या कुस्तीपटूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस खात्यात थेट उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर नियुक्त करण्याचा निर्णय घेवून महाराष्ट्रात नवीन पायंडा पाडला आहे असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे जालन्यात आयोजित राज्यस्तरीय वरिष्ठ अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं अधिकृत उदघाटन काल बागडे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून झालं त्यावेळी ते बोलत होते